मात्र उद्यापासून या पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यताही या अंदाजामध्ये व्यक्त करण्यात आली आहे दरम्यान राज्यात अनेक भागात काल सलग चौथ्या दिवसीही पाऊस सुरु होता त्यामुळे अनेक मोठ्या जलाशयातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे तर काही पूर्ण भरत आलेल्या जलाशयातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे या तलावातली पाणी पातळी वाढत आहे परभणी आणि नांदेड जिल्ह्यात कालही दमदार पाऊस झाला औरंगाबाद जालना नांदेड परभणी हिंगोली उस्मानाबाद जिल्ह्यात काल दिवसभर पावसाची संततधार सुरु होती लातूर जिल्ह्यातही दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातील येलदरी जल प्रकल्प पूर्ण भरला आहे नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर ताल्क्यातल्या खैरगाव तांड्याजवळच्या नाल्याला पूर आल्यानं वळण रस्ता वाहून गेला

अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारादरा धरणातून काल दोन हजार चारशे छत्तीस घनफूट प्रतिसेकंद वेगानं प्रवरा नदीत पाणी सोडण्यात आलं आहे नाशिक जिल्ह्यात नांद्र मधमेश्वर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे

वाशिम जिल्ह्यातही काल पावसाची रिप रिप सुरू होती

कोयना वारणा आणि राधानगरी या तीन धरणांतून जवळपास सव्वा लाख घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जाणार असल्याचं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं कर्नाटक सरकारशी संपर्क आणि समन्वय सुरू असून पुढे अलमट्टी धरणातून दीड लाख घनफूट प्रतिसेकंद या वेगानं पाणी सोडण्याबाबत बोलणी झाली असल्याचं त्यांनी सांगितलं

कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पून्हा एकदा पूरस्थिती उद्भवण्याची चिन्ह दिसत आहेत

गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीच्या प्राचं पाणी गावात शिरलं आहे

चंद्रपूर जिल्ह्यातही काल पावसाची संततधार सुरु होती

धूळे जिल्ह्यातल्या अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात काल दोन हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात आलं

कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम असून राज्यात याची दुसरी लाट येऊ नये असं आपल्याला वाटतं असं त्यांनी म्हटलं आहे राज्य सरकारनं या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्थापन केलेल्या डॉक्टरांच्या कृती दलाशी द्रद्रष्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली

जालना इथं उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचं काल टोपे यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते

औरंगाबाद इथं काल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या नेहा किर्दक आणि स्मीत महाजन यांचा गायकवाड यांच्या हस्ते सत्कार झाला त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या गायकवाड यांनी यावेळी शिक्षण विभाग शिक्षक तसंच संस्था चालकांच्या अडचणी जाणून घेतल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात शिक्षण विभागाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे मात्र तरीही प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी राज्य सरकार सकारात्मक विचार करून काम करत असल्याची ग्वाही गायकवाड यांनी दिली

सध्या या प्रक्षिणासाठी औरंगाबाद नांदेड जालना परभणी बीड वर्धा गडचिरोली अमरावती पुणे यवतमाळ सोलापूर बुलडाणा नाशिक आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये इच्छ्क उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा त्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी निवडलेल्या स्वयंसेवी संस्थेकडे अर्ज करायचा असल्याचं त्यांनी सांगितलं

एक गाव एक गणपती आणि शहरात एक वॉर्ड एक गणपती ही संकल्पना ही मंडळं राबवणार आहेत

उर्वरित गणेशोत्सव मंडळांनी हाच आदर्श घेऊन गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री राजतिलक रोशन यांनी केलं आहे देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहर उस्मानाबाद

मागच्या महिन्यात कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर त्यांना लखनऊमधल्या गांधी पीजीआय रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र प्रकृती अधिक खालावल्यानं त्यांना गुडगावमधल्या मेदांता रुग्णालयात हलवण्यात आलं होतं

सात एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमधेही त्यांनी भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं

उत्तर प्रदेशातल्या अमरोह मतदारसंघाचे खासदार म्हणून ते दोन वेळा निवडून आले होते सध्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातल्या सरकारमधे ते क्रीडा आणि युवक खात्याचे कॅबिनेट मंत्री होते

या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या निशूल्क क्रमांकावर माय जीओव्ही किंवा मनो अॅप ओपन फोरमवर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

पालम शहरातही काल करण्यात आलेल्या अँटीजेन चाचणीमध्ये दहा व्यापाऱ्यांना कोरोना विषाणुचा संसर्ग झाला असल्याचं स्पष्ट झाल

महाविद्यालयीन जीवनापासून ते नाट्यक्षेत्रात कार्यरत होते त्यांच्या नाटकांना राज्यस्तरीय स्पर्धेतून पारितोषिकं मिळाली होती